देशातील आरोग्य सेवकाना आजपासून कोरोना प्रतिबंधक लशीची दुसरी मात्रा देण्यास सुरुवात

निर्बंध लादल्यास युरोपीय महासंघापासून फारकत घेण्याचा रशियाचा इशारा भारत इंग्लंड दरम्यान दुसरा क्रिकेट कसोटी सामना चेन्नईच्या चिदंबरम स्टेडियमवर सुरू निर्मला सीतारामन आगामी आर्थिक वर्षासाठी केलेल्या तरतुदींमुळे देशाच्या शाश्वत अर्थव्यवस्थेच्या विकासाला चालना मिळेल असा विश्वास केंद्रिय वित्तमंत्री निर्मला सीतारामन यांनी व्यक्त केला आहे काल राज्यसभेत केंद्रीय अर्थसंकल्पावरील चर्चेला उत्तर देताना त्या बोलत होत्या केंद्र सरकार देशातील शेतकरी आणि कामगारांच्या विकासासाठी वचनबद्ध आहे असं सीतारामन यांनी यावेळी सांगितलं अर्थसंकल्पातील विविध योजनांसाठी सरकारनं केलेल्या तरतुदी आतापर्यंत त्यांना आलेलं यश याचा विस्तृत आढावा घेतानाच विरोधी पक्षांनी अर्थसंकल्पसहित सरकारच्या धोरणांवर केलेल्या टीकेला त्यांनी प्रत्युत्तर दिलं

अर्थमंत्र्यांच्या भाषणानंतर राज्यसभेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या पहिल्या टप्प्यातील कामकाज संस्थगित करण्यात आलं

केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन या यंदाच्या केंद्रीय अर्थसंकल्पावरील चर्चेला उत्तर देणार आहेत याशिवाय जम्मू काश्मीर फेररचना दुरुस्ती विधेयकही लोकसभेत मांडलं जाणार आहे हे विधेयक राज्यसभेत आधीच मंजूर झालं आहे जावडेकर देशातील कोणतंही आकाशवाणी केंद्र बंद करण्यात येणार नाही तसंच त्याचा दर्जा कमी केला जाणार नाही अशी ग्वाही केंद्रीय माहिती आणि प्रसारण मंत्री प्रकाश जावडेकर यांनी काल लोकसभेत दिली प्रश्नोत्तराच्या तासात या संदर्भातील प्रशाला उत्तर देताना जावडेकर बोलत होते कोरोना संकटाचा विपरीत परिणाम सर्वच क्षेत्रात झाला असून त्यात आकाशवाणी केंद्र आणि एफ एम रेडियो केंद्रांचा ही समावेश आहेच असं ते म्हणाले कोरोना काळात आकाशवाणीवरून निवेदकांनी मोठ्या प्रमाणात जनजागृती केली आहे असंही त्यांनी सांगितलं राहुल गांधी भाजपचे खासदार संजय जयस्वाल यांनी काल लोकसभेत कॉंग्रेस नेते राहुल गांधी यांच्याविरुद्ध हक्कभंग प्रस्ताव सादर केला राहुल गांधी यांनी लोकसभेचा अवमान केल्याचा आरोप जयस्वाल यांनी केला आहे सभागृहात प्रथमच एका खासदारानं सर्वांना उभे राहण्याचा आणि शांतता पाळण्याचा आदेश दिला असं जयस्वाल यांनी सांगितलं राहुल गांधी यांनी काल असंसदीय वर्तन करत संसदेच्या प्रतिषेला बाधा आणली त्यामुळं त्यांच्यावर कडक कारवाई करावी अशी मागणी भाजप खासदार राकेश सिंह यांनी केली डिजिटल मिशन राष्ट्रीय डिजिटल आरोग्य अभियानाअंतर्गत देशभरात आतापर्यंत आठ लाखांहून अधिक आरोग्य ओळखपत्रं तयार केली असल्याचं केंद्रीय आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालयानं सांगितलं आहे गेल्या वर्षीच्या स्वातंत्र्य दिनाच्या भाषणात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या अभियानाची घोषणा केली होती

कोरोना लसीकरण देशातील आरोग्य सेवकांना आजपासून कोरोना प्रतिबंधक लशीची दुसरी मात्रा देण्यास सुरुवात होणार आहे

यामुळ लोकांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण होऊन अनेकांनी घराबाहेर धाव घेतली मात्र या भूकंपामुळं आतापर्यंत कोणतीही जीवित अथवा वित्त हानी झाल्याचं वृत्त नाही

काल संध्याकाळी हैदराबादच्या या बसचे ब्रेक निकामी झाल्यामुळे हा अपघात झाल्याचा अंदाज आहे अपघातातील जखमींना अंनंतगिरी रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे रात्रीच्या अंधारामुळे बचाव कार्यात अडथळे आले पंतप्रधान दौरा पंतप्रधान नरेंद्र मोदी हे उद्या तमिळनाडू आणि केरळ या राज्यांचा दौरा करणार आहेत उद्या सकाळी सव्वा अकराच्या सुमारास ते चेन्नईमध्ये विविध प्रकल्पाचं उद्घाटन आणि भूमिपूजन करतील तसंच त्यांच्या उपस्थितीत अर्जुन हा रणगाडा लष्करामध्ये दाखल होणार आहे हा रणगाडा स्वदेशी बनावटीचा आहे दुपारी साडे तीनच्या सुमारास पंतप्रधान मोदी हे कोची इथं विविध प्रकल्पांचं लोकार्पण करणार असून काही प्रकल्पांचं भूमिपूजनही करणार आहेत

नवं जग नवा रेडिओ ही यंदाच्या रेडिओ दिनाची संकल्पना आहे

चंदा कोचर जामीन आय सी आयसीआय व्हिडीओकॉन कर्ज प्रकरणी आयसीआयसीआय बँकेच्या माजी मुख्य कार्यकारी अधिकारी चंदा कोचर यांना काल विशेष न्यायालयानं जामीन मंजूर केला पाच लाख रुपयांचा जातमुचलका आणि परवानगीशिवाय देशाबाहेर जाण्यास मनाई या अटींवर त्यांना जामीन मंजूर करण्यात आला आहे रशिया युरोपीय महासंघ युरोपीय महासंघानं कोणतेही निर्बंध लादल्यास त्यांच्यापासून फारकत घेऊ असा इशारा रशियानं दिला आहे रशियातले विरोधी पक्षनेते अलेक्सी नवल्नी यांना दिल्या जाणाऱ्या वागणूकीवरून युरोपीय महासंघ आणि रशियात वाद सुरू आहे रशियाला इतरांपासून वेगळ राहण्याची इच्छा नाही मात्र निर्बंधांना सामोरं जाण्यासाठी रशियाला आपली स्वयंपूर्णता वाढवावी लागेल असं रशियाचे परराष्ट्र व्यवहार मंत्री सर्जी लाव्हरोव्ह यांनी सांगितलं

ट्रम्प महाभियोग अमेरिकेचे माजी अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनीच गेल्या महिन्यात हिंसाचाराला चिथावणी दिली याचे कोणतेही पुरावे डेमोक्रॅटिक पक्षाकडं नाहीत आणि केवळ राजकीय वादातून त्यांनी महाभियोगाचा प्रस्ताव दाखल केला आहे असा दावा ट्रम्प यांच्या वकिलांनी केला आहे अमेरिकेच्या सिनेट सभागृहात ट्रम्प यांच्याविरोधात महाभियोगाची सुनावणी सुरू आहे ट्रम्प यांनी समर्थकांना उद्देशून केलेलं भाषण हा अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा भाग असल्याचा दावा ट्रम्प यांच्या वकिलांनी सिनेटमध्ये केला क्रिकेट भारत आणि इंग्लंड दरम्यान दुसरा क्रिकेट कसोटी सामना आजपासून चेन्नईच्या चिदंबरम स्टेडियमवर सुरू झाला भारताने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी स्वीकारली आहे

याबरोबरच हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी मास्क वापरा स्वच्छता पाळा अंतर राखा आणि विश्वासार्ह बातम्यांसाठी ऐकत रहा आकाशवाणी नमस्कार